महाराष्ट्राला कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यामध्ये सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे त्यांनी आज महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या कोरोना विषाणूच्या परिस्थितीबाबत व्हीडीओ कॉन्फरन्सदवारे आढावा बैठक घेतला या दोन राज्यांमधल्या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आपल्याला देशातल्या सगळ्या जिल्ह्यांना अत्यल्प किंवा रुग्ण नसलेल्या ग्रान झोनमधे रुपांतरित करायचं असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं

वैद्यकीय कारणं किंवा व्हिसाची म्दत संपलेल्या भारतीय नागरिकांनाच आता परत आणणार असून अनिवासी भारतीयांचा त्यात समावेश नसल्याचे सरकारने सांगितले आहे यान्सार परदेशात अडकलेले रोजगार गमावलेले विस्थापित मजूर अल्प काळासाठीच्या विसा ची म्दत ज्यांची संपली आहे गर्भवती महिला तसेच वैद्यकीय उपचारांची तात्काळ गरज असलेल्या व्यक्तींना भारतात आणण्यासाठी प्राधान्य दिले जाईल

महाराष्ट्र सायबर विभाग ही कारवाई करत आहे

टी एक्ट अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे

आगामी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय सोहळा समन्वयकांनी आज झालेल्या बैठकीत घेतला आहे दुरदृष्य संवाद प्रणीलादवारे ही बैठक झाली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बदलून पंढरपूरला जाईल यात अंत्यत कमी वारकऱ्यांचा सहभाग असेल तसंच सातही प्रम्ख पालखी सोहळ्याबाबत एक प्रकल्प तयार करण्यात येईल असं या वेळी ठरवण्यात आलं याबाबत एक समन्वय समिती शासनाशी चर्चा करेल असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पोचविण्याची व्यवस्था राज्य शासन करणार आहे यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व प्नर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना

चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर येथील कोरोना संसर्ग संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत स्रू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी ते अडकून आहेत त्या प्रशासनाला अवगत करावे व आपले मेडिकल सर्टिफिकेट तयार ठेवावे शासन त्यांना आणण्याबाबत सकारात्मक आहे तथापि हा प्रवास करताना कोणत्याही विदयार्थ्याला कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये त्यांचा प्रवास मोफत व्हावा या दृष्टीनेदेखील प्रयत्न केला जात आहे त्यामुळे प्ढील काही दिवस विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा त्यानंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले

राज्यात सध्या तपासणी वेगाने होत असून रुग्णसंख्या वाढत आहे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढते आहे तथापि केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्राद्र्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने मुंबई प्ण्यासह प्रम्ख शहरांमध्ये या स्विधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचं नियोजन केले आहे तथागत गौतम ब्द्ध यांनी समस्त जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला सध्याच्या काळात जगाप्रढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी सर्वांनीच शिस्त संयम धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे

यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केली बुदधपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला ब्द्धपौर्णिमेच्या श्भेच्छा दिल्या आहेत

विरुर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत

म्ख्य बाजारपेठेतील व मॉल्समधील द्काने बंद राहणार असून कॉलनी गृह संकूल व गल्लीतील दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे

भारतीय जैन संघटना वाशीम आणि फोर्स मोटारच्यावतीने वाशीम जिल्हयात लॉकडाउनच्या काळात जनतेच्या आरोग्याची काळजी घेत डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे

ब्लढाणा जिल्हा प्रशासनाने या सर्व लोकांना विविध वाहनांमधून भ्सावळ साठी रवाना केले आहे

दरम्यान मृत व्यक्तीला अन्य आजार देखील असल्याचं वृत आहे